जिल्ह्यातल्या खानोटा गावात दोन दुचाकींवरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करणारे चार तरुण पाण्याच्या लोंढ्यामुळे वाहून गेले आज सकाळी या चौघांपैकी तिघांचे मृतदेह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलानं शोधले आहेत सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती आहे अतिवृष्टीमुळे बऱ्याच सखल भागात पाणी साचलं आहे पुणे सोलापूर महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी झाली होती पंढरपूरमधील परिस्थिती मात्र अत्यंत गंभीर आहे उजनी धरणातनं विसर्ग येत असल्यानं भीमा नदीनं रौद्र रूप धारण केलं असून तीन मोठे पूल वाहून गेले आहेत

तालुक्याकडे जाणारी वाहतूक संपूर्ण ठप्प झाली आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं पुढील दोन दिवस मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांमधे जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे मराठवाड्यातल्या गोदावरी खोऱ्यातली बहुतेक धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत अतीवृष्टीचा शिवरा असल्यानं आकस्मिक पर्जन्यमानामुळे गोदावरी नदी आणि तिच्या उपनद्यांमधे कोणत्याही वेळी पाणी सोडण्यात येत आहे

सकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला मात्र या पावसानं जिल्ह्यात काढणीनंतर शेतात ठेवलेली खरिप पिकं भिजून नुकसान झालं आहे कापूस आणि तूर या पिकांचंही अतोनात नुकसान झालं उस्मानाबाद जिल्ह्यात देवगाव वडनेर शिवारात चांदणी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे विसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला

लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निम्न तेरणा आणि मांजरा धरणांतनं कधीही पाणी सोडण्याची परिस्थिती निर्माण होणार असल्यानं नागरिकांनी नदी किंवा ओढ्यांच्या जवळ जाऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे धुळे तालुक्यात आंबोडे श्रिले प्रवीण नामदेव कोळपे हे आपल्या शेतात काम करत असताना वीज पडून जखमी झाले संपूर्ण खानदेशात मुसळधार पावसाचा बिारा देण्यात आला आहे सातारा जिल्ह्यातही पावसानं जोर धरला असून माण खटाव तालुक्यात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे

कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे साडे तीन फुट उचलून नदीत पाणी सोडलं जात आहे तारळी उरमोडी आणि धोम धरणातूनही नदीत पाणी सोडलं जात आहे टाकळी बोलवाडकडे जाणाऱ्या ओढ्याला पाणी आल्यानं लोकांचं स्थलांतर सुरू केलं आहे जत तालुक्यात भिवर्गी श्वं बोर नदीला आलेल्या पुरात एक जण ट्रॅक्टर ट्रॉलीसह बुडाल्याची घटना घडली धोकादायक पुलावरून वाहतूक करताना अपघात झाला पिंटू भिमू धायगुडे असं त्याचं नाव आहे सांगली शहर परिसरात संततधार पाऊस पडत असून पद्माळे श्रून शहरात आलेल्या नाल्याला पूर आला आहे कर्नाळ रोड जगदंबा कॉलनी धिल्या पाच घरांना पाण्याचा वेढा पडल्यानं या ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांची अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुटका केली पालघर जिल्ह्यात पालघर आणि विक्रमगड भागात सायंकाळी पुन्हा ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला ठाणे जिल्ह्यात मात्र पावसानं काहीशी विश्रांती घेतली रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस ओसरला असला तरी जनजीवन विस्कळीत झालं आहे खेड तालुक्यात रसाळगडकडे जाणारा मार्ग दरड कोसळल्यामुळे बंद झाला आहे राजापूर तालुक्यात दाभोळेमार्गे साखरप्याकडे जाणारा मार्ग पूल पाण्याखाली गेल्यानं बंद झाला आहे राजापूरच्या मध्यवर्ती जवाहरचौकात पाणी आलं आहे त्यामुळे बाजार बंद झाला आहे भातशेतीची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा बसणार असल्याचा श्रीारा दिला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर दुपारी ओसरला

नाशिक शहराच्या काही भागात पाऊस पडला सध्या जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे अतिवृष्टी आणि वादळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या आणि मालमत्तांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत राज्यात परतीचा पाऊस आणि वादळी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा त्यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला शेतपिक आणि मालमत्ता नुकसानीबाबत त्यांनी माहिती घेतली याबरोबरचं मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही त्यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत उस्मानाबाद सोलापूर पंढरपूर आणि बारामती या चार ठिकाणी एनडीआरफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैन्यात केल्या आहेत तसंच वायूदल नौदल लष्कर यांना तातडीच्या मदतीसाठी हाय अलर्टवर सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत पंढरपूरात कुंभार घाट श्व अतिवृष्टीमुळे घाटाची भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केले आहे

त्याची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत याप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसंच लवकरात लवकर बचावकार्य सुरु करावं आणि या घाटाची डागड्जी युद्धपातळीवर करावी असेही आदेश त्यांनी दिले आहेत त्यांनी आज पूरपरिस्थितीचा आढावा घेतला कोरोनाला दूर ठेवण्यासाठी प्रत्येकानं राज्य सरकारनं घालून दिलेल्या त्रिसूत्रीचं प्रत्येकानं पालन करायला हवं असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलं आहे

काल सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जवळपास दुप्पट नोंदवली गेली आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली

प्रसिद्ध वेशभूषाकार भानुमती राजोपाध्ये उर्फ भानू अथय्या यांचं आज दीर्घ आजारानं त्यांच्या राहत्या घरी पहाटे निधन झालं

गुरुदत्त यांच्या सीआयडी या चित्रपटानं त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती त्यांना ऑस्करसहित लेकिन आणि लगान या दोन चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते दक्षिण मुंबईतल्या चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे त्याअंतर्गत कलाकार शरद पोंक्षे यांनी नागरिकांना मास्क लावणं सुरक्षित अंतर राखण आणि हात धुणं या त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे